रुग्ण बरे

कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल आसामातल्या पूरस्थितीत सुधारणा बिहारमध्ये पुराचा धोका अजून कायम आज पहाटेच्या मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली

आरोग्यविषयक पायाभूत सोयीसुविधा वाढविण्याबरोबरच ग्रामीण भागातील दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये तपासणीच्या अधिक अद्ययावत सोयी निर्माण करणं आजच्या घडीला सर्वाधिक गरजेचं आहे असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले या प्रयोगशाळांमध्ये दररोज दहा हजार नमुन्यांची तपासणी करता येणार आहे तसच त्यानंतर हिपेटायटीस बी आणि सी एच आय व्ही

बी डेंग्यू आदीच्या चाचण्याही करता येणार आहेत देशातल्या प्रत्येक जिल्हयात कोरोना चाचणीकेंद्र स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रीडॉक्टर हर्ष वर्धन यांनी या प्रयोगशाळांच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आक्रमक दृष्टीकोन अवलंबला असल्याचं हर्षवर्धन म्हणाले देशात सहा महिन्यांपूर्वी केवळ एकच चाचणी केंद्र पुण्यात होतं आता चाचणी केंद्रांची संख्या एक हजार तीनशे हुन अधिक झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं

आतापर्यंत एका दिवसातली ही सर्वाधिक नोंद आहे

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयांना पीपीई कीट आणि मास्क पुरवले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या बिलात पीपीई कीट आणि मास्कची किंमत समाविष्ट केली जात असल्यानं या निर्णयामुळं रुग्णांना दिलासा मिळाला आहे दरम्यान एलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेद आणि युनानी तज्ञांबरोबर चर्चा करून प्रमाणित कोरोना उपचार पद्धत तयार करावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे

इस्रायलनं भारताला वैद्यकीय तज्ज्ञ आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत पाठवली आहे

एप्रिलमध्ये भारतानं इस्रायल ला वैद्यकीय उपकरणं आणि पांच टन हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पाठवलं होतं या मदतीची परतफेड म्हणून ही मदत आपण करत आहोत असं इस्रायलनं म्हटलं आहे

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राज्यातील रायपूर दुर्ग आणि बिलासपुर या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक आहे मध्य प्रदेशमध्ये पदवीच्या अंतिम वर्षाच्या आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या चौथ्या सहामाही परीक्षा ओपन बुक पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी बसूनच देता येणार आहेत कोरोना संसर्गापासून विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे दिल्ली विद्यापीठाच्या पदवी अंतिम वर्षांच्या अभिरूप परीक्षांचा पहिला दिवस तांत्रिक अडचणींनी गाजला अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यात आणि उत्तरपत्रिका सादर करण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली

जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हे आज एक जागतिक विक्रम जनतेला समर्पित करणार आहेत वन्य प्राण्यांची गणना करण्यासाठीचं जगातील आतापर्यंतचं सर्वात मोठं कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षण करत भारतानं देशातील व्याघ्रगणना केल्याची नोंद गिनिज बुकात या विक्रमाद्वारे घेतली गेली आहे

फोर्च्युन ग्राफिक्स लिमिटेड रीमा पॉलिकेम प्रायव्हेट लिमिटेड आणि गणपती एन्टरप्रायझेस या त्या तीन कंपन्या असून कोणताही माल पुरवठा न करताच त्यांनी पावत्या तयार केल्याचं आढळून आलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे अयोध्येतल्या विकासकामांचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत भूमीपूजनाच्या समारंभासाठी शहराचं सुशोभीकरण केलं जात असून रस्त्यांवर कमानी उभारल्या जात आहेत भिंतींवर चित्रं रेखाटली जात असून या चित्रांमधून रामकथा उलगडेलअसं अयोध्येचे आयुक्त ऋषीकेश उपाध्याय यांनी आकाशवाणीला सांगितलं

बिहारमध्ये मात्र जोरदार पावसामुळं नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवरून वहात असल्यानं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जलस्त्रोत विभागाच्या अभियंत्यांना दक्ष राहण्याची सूचना केली आहे

दिल्लीमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे सखल भागात पाणी साठण्याची आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे हरयाणा उत्तर प्रदेश उत्तर राजस्थान इथेही काही भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे

नमस्कार